यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश छत्तीसगड गुजरात झारखंड आणि लड्डाखचा समावेश असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं

चौधरी अजित सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी पी व्ही नरसिंह राव आणि डॉ मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रालयं हाताळली होती चौधरी अजित सिंह माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पूत्र होत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी अजित सिंह यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केलं आहे

हे पथक हिंसाचाराच्या घटनांची माहिती घेणार घेऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं आहे शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण जातीअंताचा लढा यांसह कृषी सिंचन औद्योगिक क्षेत्रांतील विकासात्मक दृष्टी यातून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहूंचे विचार आजही दिशादर्शक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

गेल्या काही दिवसांत रुग्णालयात होणारे अपघात लक्षात घेता रुग्णालयाची सुरक्षा तपासणी गरजेची असून ही प्रक्रिया लवकरचं सुरु होईल असं ते म्हणाले सुरक्षेची तपासणी ही रुग्णालयाची गुणवत्ता रुग्णांचं सरंक्षण आणि मनुष्यबळाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य असल्याचं देशमुख यांनी सांगितलं

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी या दोघांना राष्टीय तपास यंत्रणेनं अटक केली असून बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर विविध गुन्हे नोंदवले आहेत

न्यायाधीश पी

नाईक यांनी रोख एक लाख रुपयांच्या करारनाम्यावर मुक्ती बाविसी त्रप्ती बने आणि रणजीत तारा सिंह यांचा जामीन मंजूर केला असून त्यांना त्यांचे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान बँकेचे मूल्यनिर्धारक डॉक्टर विश्वनाथ प्रभू यांची जामीन याचिका न्यायालयानं फेटाळली आहे

आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सप्टेंबरचा पर्याय नाकारला नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ आणि इतर देशांच्या समितीसाठी प्रतीक्षा करण्याचं सांगितलं आहे

ही स्पर्धा कोरोना महामारीमुळे संयुक्त अमिरातीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे